सातारा जिल्हा परिषदेच्या कुडाळ गटातील पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचे दीपक पवार विजयी झाले त्यांनी भाजपाच्या मालोजी शिंदे यांचा पराभव केला

त्यांनी शिवसेनेच्या जान्हवी सावंत यांचा पराभव केला सतीश सावंत यांनी इथून आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव गटाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष भास्कर भगरे विजयी झाले

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची भरपाई देताना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय केला जात नाही असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचे सर्व आरोप आज फेटाळून लावले केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्ट पासून भरपाई दिलेली नाही असं त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कराची भरपाई सर्व राज्यांना देण्यासाठी केंद्र सरकार प्रतिबद्ध आहे अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली

कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीररित्या खाजगी सावकारी करणाऱ्या खाजगी सावकारांवर काल सहकार उपनिबंधक आणि पोलीस खात्यानं संयुक्तरित्या एकाचवेळी धाडी घातल्या

यासाठी सोळा पथकं तयार करण्यात आली होती या कारवाईत खाजगी सावकारांकडून काही आक्षेपाई कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती सहकार उपनिबंधक अमर शिंदे यांनी वार्ताहर परिषदेत दिली फाशी द्यायला झालेल्या दिरंगाईमुळे पूण्यातील गहूंजे सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे विशेष पत्राद्वारे केली आहे या पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्विकारावं अशी विनंतीही आयोगानं केली आहे फाशी रद्द करणे म्हणजे पीडितेला न्याय नाकारणं मात्र तसा अधिकार उच्च न्यायालयाला नाही असा युक्तिवाद आयोगानं केला आहे

स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प गोदा राबवला जात असून त्या अंतर्गत हे काँक्रीटीकरण काढण्यात येत आहे

रत्नागिरीजवळच्या बसणी पंचक्रोशी प्रथालयानं हे नाटक सादर केलं होतं

रत्नागिरीच्याच नेहरू यूवा कलादर्शन नाट्य मंडळाच्या एक्स्पायरी डेट या नाटकाला दुसरा तर कुंडाळ इथल्या बाबा वर्दम थिएटर्सच्या काळे बेट लाल बत्ती नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला मुंबईत होणाऱ्या अंतिम फेरीकरिता पहिल्या दोन नाटकांची निवड झाली आहे

या हल्यात शहीद झालेल्या जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली

कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे मात्र मेळघाट सारख्या दूर्गम क्षेत्रात आकाशवाणी ऐकणं दूर्लभ होतं मात्र आता अमरावती जिल्ह्यातील मेळघाट वासियांनाही आकाशवाणीचं प्रसारण ऐकता येणार आहे आकाशवाणीनं काळानूसार बदल केले समाज माध्यमाच्या वाढत्या स्पर्धेत आकाशवाणीनं एक पाऊल पूढे टाकत मोबाईल एप सुरु केलं आहे त्यामुळे मेळघाटातील दऱ्याखोऱ्यात आकाशवाणीचे सूर गुंजणार आहेत